कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान उद्या अहमदाबाद पुणे आणि हैदराबादला भेट देणार

हवामान बदलासंबंधी माहिती देणाऱ्या पोर्टलचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान देशात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे अहमदाबाद आणि हैद्राबाद या तीन शहरांना भेट देणार आहेत पुण्यातल्या सिरम इंन्स्टीट्युट अहमदाबाद इथं झायडस बायोटेक आणि हैद्राबाद इथल्या भारत बायोटेक या संस्थांना भेट देऊन ते लस निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत तीन शहरांच्या या दौऱ्यात पंतप्रधान सर्वप्रथम अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कमध्ये कॅडीला फार्मास्युटिकल्स्च्या लसीकरण प्रकल्पाला भेट देणार आहेत या प्रकल्पामध्ये जायको व्ही डी ही लस तयार केली जात आहे त्यानंतर पंतप्रधान पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोविशील्डा या लशीच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत लशीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर तिचं वितरण आणि पुरवठा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत त्या नंतर शेवटच्या टप्प्यात मोदी हैदराबाद इथं भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेला भेट देऊन लस निर्मितीचा आढावा घेणार आहेत ही कंपनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आय

च्या सहकार्यानं कोवॅक्सीन लशीची निर्मिती करत आहे भारतात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली असताना पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे आणि या क्षेत्रातील शास्त्रज्ञांबरोबर होणाऱ्या चर्चेमुळे आगामी लशीकरण त्यातील संभाव्य आव्हानं आणि त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे

भारतीय हवामान बदल माहिती पोर्टलचं उद्घाटन आज जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या पोर्टलद्वारे भारताने देश आणि जागतिक पातळीवर हवामाना बदलांसंदर्भात केलेल्या विविध उपाय योजनाबाबत एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे उपराष्ट्पती देशात डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आहे असं मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे केरळमधील कालडी इथं आदी शंकराचार्य डिजिटल अकादमीचं उद्घाटन आज उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते नायडू पुढे म्हणाले की आज आधुनिक ज्ञानाच्या क्षेत्रात तत्काळ माहिती उपलब्ध होण्याला महत्व असून डिजिटल क्रांतीद्वारे हे जास्त वेगाने शक्य होतं सध्या कोरोना संकटाच्याच्या पार्श्वभूमीवर जगभरात लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले असून या डिजिटल तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध झाला आहे त्याद्वारे या संकटावर मात करायचा प्रयत्न होत आहे कोरोनापूर्वीहि शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर काही प्रमाणात करण्यात येत होता मात्र कोरोना संकटामुळे त्याचं प्रमाण वाढत असून याद्वारे शिक्षण क्षेत्रात काही अब्ज रुपयांची गुंतवणूक होत आहे याचा विद्यार्थ्यांबरोबरच या क्षेत्रातील उद्योजकांनाही फायदा होईल असा विश्वास ही नायडू यांनी व्यक्त केला मात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ ऑनलाईन शिक्षणाचा उपयोग नसून प्रत्यक्ष वर्गात शिक्षकांशी संवाद साधत घेतलेलं शिक्षणच महत्त्वपूर्ण आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिस्त जीवनमूल्यांच अनुभवजन्य शिक्षण आणि सामाजिकीकरण याचा फायदा मिळतो असंही उपराष्ट्रपती नायडू यांनी यावेळी सांगितलं

जयशंकर संयुक्त अरब अमिरातीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन जाएद अल नाह्यान यांच्याबरोबर विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली

जयशंकर यांनी यावेळी दिली व्यापार गुंतवणूक पायाभूत सुविधा ऊर्जा अन्न सुरक्षा आणि संरक्षण यासह त्यांच्या व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या विविध बाबींवरील सहकार्याचा आढावा दोन्ही नेत्यांनी घेतला दोन्ही नेत्यांनी अलीकडच्या काळात घडलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा केली तसंच विविध बहुपक्षीय मुद्द्यांवर समन्वय सुरू ठेवण्याबाबत सहमती दर्शवली

अबू धाबी इथल्या भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींबरोबर द्रदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत डॉ जयशंकर यांनी कोविड साथीदरम्यान भारतीय संघटनांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली भारत नेपाळ गेल्या काही वर्षात भारत आणि नेपाळमधील द्विपक्षीय संबंध सुधारले असून शेजारील देशांच्या विकासात योगदान देताना भारतासाठी नेपाळचं स्थान सर्वात महत्त्वाचं आहे असं भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुन्गाला यांनी म्हंटल आहे सध्या नेपाळच्या दौऱ्यावर असणारे श्रुन्गला याचं आज काठमांडू इथं एशिअन इन्स्टीट्युट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेत मुख्य व्याख्यान झालं त्यावेळी ते बोलत होते भारत नेपाळ दरम्यान आतापर्यंत झालेले विकास प्रकल्प दोन्ही देशांसाठी फायद्याचे ठरलेले असून दोन्ही देशांमधील समान पर्यावरण आणि सामाजिक आर्थिक आव्हाने पाहता दोन्ही देशांना एकमेकांकडून अजून बरच काही शिकण्यासारखं आहे असंही श्रुन्गला म्हणाले भारत नेपाळ या दोन्ही देशातल्या लाखो नागरिकांच्या क्षमता वृद्वीसाठी सीमा भागातील दळणवळण आणि संपर्क सुविधांचा विकास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असही द श्रुन्गला यांनी यावेळी सांगितलं आर्थिक विकास दर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्राम्हण्याम यांनी आज याबाबत माहिती दिली

मोटार वाहन कायदा देशात लवकरच सर्व प्रकारच्या वाहन मालकांना त्यांच्या वाहनाच्या मालकी हक्काच्या वारसाची नोंदणी अर्थात नामांकन करता येणार आहे

अधिक माहिती आमच्या प प्रतिनिधीकडून ध्वनी देशात सध्या एखाद्या वाहनाची विक्री करताना अथवा त्या वाहनाच्या मालकाचा मृत्यू झाल्यास ते वाहन दुसऱ्या व्यक्तीच्या मालकी हक्काचं करायचं असल्यास ती नोंदणी करतानाची प्रक्रिया अतिशय जटील असून त्यात देशभरात सुसूत्रता नाही त्यामुळेच हि प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने एखादे वाहन खरेदी करतानाच त्याच्या नोंदणी पुस्तिकेत अर्थात आर

बुक मध्येच त्या वाहनाच्या वारसाचं नाव नोंदवण्याची सुविधा रस्ते वाहतूक मंत्रालय उपलब्ध करून देणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी नवी दिल्लीहून नसीम यांच्यासह कीर्ती रामदासी पुणे लोक विरासत चित्रपट विभागाच्या भारतीय अभिजात संगीतावरच्या रंगोत्सव आणि भारतीय नृत्य कलेवरच्या नृत्यांजली या महोत्सवांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता लोककला आणि चित्रकला यावरील लघुपटांचं लोक विरासत महोत्सवाच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलं आहे

सर्व सामान्य नागरिकांपर्यंत विविध कला पोहोचवण्याच्या हेतूनं चित्रपट विभाग गेल्या काही महिन्यांपासून भारतीय कला आणि परंपरा यावरील चित्रपटांचं संकेतस्थळावरून प्रदर्शन करत आहे बांगलादेश अफवा पसरवून समाजात अस्थिरता निर्माण करणाऱ्या पोर्टल आणि संकेतस्थळांवर बांगलादेश सरकार लवकरच कायद्याचा बडगा उगारणार आहे

ओडिशा ओडिशामध्ये सुमारे चार महिन्यांपूर्वी नायगड जिल्ह्यात झालेल्या एका अल्पवयीन मुलीच्या हत्येचे पडसाद ओडिशा विधान सभेत आज दुसऱ्या दिवशी पडले आणि कामकाज तहकूब झालं अल्पवयीन हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला संरक्षण दिल्याच्या आरोपाखाली राज्याचे कृषिमंत्री अरुण साहू यांनी तातडीने राजीनामा देण्याची मागणी विरोधकांनी वारंवार केल्यामुळे सलग दोन दिवस सभागृहाचं कामकाज तहकूब करावे लागले

या सायकल मोहिमेत सहभागी झालेले जवान ग्रामीण भागात कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करणार आहेत

यजमान ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

भात कापूस बागायती आणि डाळींच्या पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे तर अनेक जिल्ह्यात नुकसान झाले आहे